गृहखात्याच्या एका अधिकाऱ्यानं काल ही माहिती दिली या कार्यक्रमातर्गत सरकारी शाळांमधल्या वित्ता आठवी आणि नववीच्या निवडक विद्यार्थ्यांना कम्युनिटी पोलिसिंग रस्ते सुरक्षा महिला आणि बालकांची सुरक्षा भ्रष्टाचार प्रतिबंधक उपाययोजना तसंच आपत्ती व्यवस्थापन वियादी बाबींचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याबरोबरच सहानुभूती सहिष्णूता संघभावना शिस्त यासारख्या मूल्य आणि निती नियमावर धडेही दिले जाणार असल्याचं या अधिका यांनी सांगितलं चीनमधे थैमान घालणाऱ्या आणि चीनमधून जगभरात पसरण्याचा धोका असणाऱ्या कोरोना विषाणूबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे यात चीनवर अविश्वास व्यक्त करण्याचा विचार नसून परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूरेसे सक्षम नसलेल्या विर देशांना मदत करण्याचा हेतू आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेडूस अधनोम यांनी सांगितलं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 निवृत्तीवेतनधारकानां बँकांमधे हेलपाटे मारावे लागू नयेत यादृष्टीनं त्यांचे हयातीचे दाखले त्यांच्या घरी जाऊन गोळा करायचं केंद्रसरकारनं ठरवलं आहे निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागानं हा निर्णय घेतला आहे

निवृत्तीवेतन चालू राहण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी संबधित बँकेत हयातीचा दाखला सादर करावा लागतो

मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीनं कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं देण्यात येणारा कविवर्य कुसुमाग्रज काव्य पूरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अक्षयक्रमार काळे यांना जाहीर झाला आहे कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्य पुरस्कार नांदेडचे कवी डॉ दिनकर मनवर यांना दिला जाणार असल्याचं परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल जाहीर केलं भारतीय हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल ही वर्ल्ड गेम्स अध्यक्षीट ऑफ द अर हा पुरस्कार मिळवणारी पहिली महिला हॉकीपट्र ठरली आहे जागतिक क्रीडा परिषदेनं काल ही घोषणा केली

गेल्या वर्षी भारतीय महिला हॉकी संघानं जागतिक हॉकी स्पर्धा जिंकली होती त्यात राणी सर्वोत्कृष्ठ खेळाडू ठरली होता